या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावीच्या भूगोल आणि कार्यशिक्षण विषयाची तसंच इयत्ता नववी आणि अकरावीचीही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल सांगितलं

त्यावेतिरिक्त द्सरा निर्णय जो आहे

आणि हे रद्द करत असतांना महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या प्रचलित व विहित कार्यपद्धतीनुसार सुध्दा या विद्यार्थ्यांचा ग्रणा बाबत नजर मंडळाने कारवाई करायचे आहे आणि यासंदर्भात सुद्धा निर्देश देण्यात आलेले आहेत

जिल्हावार रेड झोन अरेंज झोन आणि ग्रीन झोन असं हे विभाजन करण्यात आलं आहे

यानुसार कोरोनाचा प्राद्र्भाव अधिक असणाऱ्या मुंबई ठाणे पुणे आणि नागपूरसह औरंगाबाद रायगड पालघर आणि सांगली जिल्ह्यांचा रेड झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे आरेंज झोनमध्ये मराठवाड्यातल्या बीड उस्मानाबाद जालना हिंगोली आणि लातूरसह रत्नागिरी सिंधुद्र्ग सातारा कोल्हापूर अहमदनगर जळगांव अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशीम गोंदिया आणि नाशिक हे जिल्हे आहेत

या झोन नुसार रेड आणि आॅरंज झोनमधली टाळेबंदीचे निर्बंध आणखी कडक केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

तिघेजण पुणे तर सोलापूर आणि नवी मुंबईतल्या प्रत्येकी एक जणाचा मृत्यू झाला

सुंदर क्लकर्णी यांनी सांगितलं आहे

बीड जिल्ह्यात आणखीन एक संशयित कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळला आहे त्याला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नसल्याचे जिल्हाधिकारी दि

मुगळीकर आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ बाळासाहेब नागरगोजे यांनी सांगितलं आहे

यातील संशयीत तीन व्यक्तींचे लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत

मुंबईत पसरत चाललेल्या कोरोना संसर्गामुळे पालिका कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे पालिकेच्या आरोग्य आणि सफाई विभागातील कर्मचाऱ्यांची तपासणी पासून याला सुरुवात करण्यात येणार आहे

अशा कठीण परिस्थितीमध्ये राज्यातल्या कष्टकरी स्थलांतरित मज्रांनी गावाकडे परतण्याचा प्रयत्न करू नये आहे तिथंच राहावं असं आवाहन ग्रहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे सर्वांची राहण्याची सोय आणि पुरेसं अन्न देण्याची व्यवस्था शासनानं केली असल्याचा प्नरुच्चार त्यांनी केला

या सर्व देणगीदारांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत

भूकंपाचा धक्का बसल्यानंतर लोक घाबरून घराबाहेर आले

गौतम यांनी सांगितलं दिल्लीलगतच्या नोएडा गाझियाबाद फरिदाबाद भागातही या भूकंपाचे धक्के जाणवले

या भागासाठी जनतेनं विषय सुचवण्याचं आवाहन मोदी यांनी ड्विटरद्वारे केलं आहे हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे

श्रीकांत यांनी मनाई केली आहे यामध्ये सामाजिक अंतर पाळलं जात नसून असे फोटो समाजमाध्यमांवर टाकल्याचे निदर्शनास आल्यास साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असं याबाबतच्या आदेशात म्हटलं आहे यामध्ये गरजवंतांची चेष्टा होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं

धान्य वाटपात सुसुत्रता आणण्यासाठी प्रत्येक विभागात समन्वय अधिकारी नेमण्यात आले असल्याची माहीती जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी दिली नगरपालिका तसंच गाव पातळीवर अनुक्रमे मुख्याधिकारी आणि ग्रामसेवक तर महापालिका क्षेत्रात आयुक्तांच्या अंतर्गत क्षेत्रीय अधिकारी यांना समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे हे धान्य वाटप करताना सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करून धान्य वितरण करणाऱ्या व्यक्ती आणि लाभार्थी यांना मास्क असणे आवश्यक करण्यात आले असल्याचंही ईटनकर यांनी सांगितलं

नागरिकांना जालना शहर आणि जिल्ह्यातल्या शासकीय तसंच खासगी तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून ही सेवा दिली जाणार आहे या विषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर गूगल प्रे स्टोर वरून मॅड ऑन गो स्मार्ट हेल्थ हे अॅप्लिकेशन डाऊनलोड केलं तर जालन्यातल्या लोकांना घरी बसून आपली कोरोनाची संभाव्यता तपासता येणार आहेत सोबतच थेट व्हिडिओ कॉल करून उपलब्ध तज्ज्ञ डॉक्टरांकड्रन ते मोफत तपासणी करून घेऊ शकतात या नवीन सुविधेमुळे घरबसल्या तसेच खासगी क्षेत्रातील डॉक्टरांशी संवाद साधून उपचार घेता येणार असल्याने ही स्विधा मोलाची ठरणार आहे प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणाऱ्या या अभिनव प्रयोगाला नागरीकांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर संपूर्ण राज्यात ही सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे आकाशवाणी भाषांसाठी बाबासाहेब मस्के जालना

नियमभंग करणाऱ्याला पाचशे रूपयांचा दंड आकारण्यात येत आहे टाळेबंदीचा नियम न पाळणाऱ्यांविरूदध गुन्हे नोंदवण्यात येतील असंही पांडेय यांन यावेळी सांगितलं

महंत तुकोजीबुवा यांनी आपला वाढदिवस जमावबंदी नियमाचं उल्लंघन करून मास्क न घालता पुरेसं सामाजिक अंतर न ठेवता साजरा केला होता

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं कोरोना विषाणूसंदर्भात जनजागृतीसाठी एक ई पुस्तिका तयार केली आहे यामध्ये कोरोना विरुद्धचं युद्धतंत्र साक्षरता दक्षता आणि जनजागरण या बाबींचा समावेश आहे

कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी ही प्रस्तिका तयार करत आहेत

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी पीपीएफ आवर्ती डिपॉझिट आरडी आणि सुकन्या समुद्धी योजना खातेधारकांसाठी किमान ठेव जमा करण्याची अंतिम मुदत तीन महिन्यांपर्यंत वाढवली आहे

या सफाई कर्मचाऱ्यांना टाळेबंदीच्या काळात मदत म्हणून मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी सर्व कर्मचाऱ्यांना एक दिवसाच्या वेतनातून सफाई कर्मचाऱ्यांना अन्नधान्य देण्याचं आवाहन केलं आहे

अशी दिड लाखाची रूक्कम ही जमा झाली आहे या रक्कमेतून स्वच्छतेची जवाबदारी साभांळणाऱ्या स्वच्छता कर्मचारी व आश्या वर्कर अशा एकूण एकशे शहात्तर गरजू कामगारांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे

ते म्हणाले जरी तीस तारखेपर्यंत लॉक डाऊन झालेल असलं तरी मला असं वाटत की या जिल्ह्यातले काही व्यवहार एक प्ढच्या आठवड्यामध्ये आम्ही हळूहळू सुरू करण्याच्या मनस्तिती मध्ये आहोत म्हणजे लॉक डाऊन किंवा दकाने आम्ही उघडणार आहोत अशातला काही भाग नाही

मुगळीकर यांनी काल जिल्ह्यातल्या पाथरी आणि मानवत इथल्या ग्रामीण रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली यावेळी त्यांनी विलगीकरणात असलेल्या रुग्णांची व्यक्तीशः विचारपूस करून संबंधित अधिकाऱ्यांकडून औषधी साठा साहित्य उपकरणं आणि मन्ष्यबळ या बाबत सविस्तर आढावा घेतला

बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कुटंबियांसोबत घरातच जयंती साजरी कराण्याचं आवाहन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केलं आहे देशातील नागरिकांच्या आरोग्यासाठी आपल्या हितासाठी संचारबंदी या कायद्याचा अंमल केला आहे त्याचे कोणालाही कोणत्याही स्थतीत उल्लंघन करता येणार नाही त्यामुळे एकहीजण घराबाहेर पडणार नाही याची दक्षता प्रत्येक कार्यकर्त्यांनी घ्यावी असंही बनसोडे यांनी म्हटलं आहे अशाच स्वरूपाचं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक विजयक्रमार मगर यांनी केलं आहे भीमजयंतीच्या दिवशी अनेक ठिकाणी मिरवणूक काढण्याचा बुद्ध विहारात एकत्रित जमण्याचा तसंच अनेक तास अभ्यास करण्याचा संकल्प सोडला जातो मात्र सध्याच्या परिस्थितीत खबरदारी म्हणून नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे

या बिबट्यास पकडताना त्याच्या हल्ल्यात सहा जण जखमी झाले असून यांत एक पोलिस अधिकारी एक पत्रकार दोन शेतकरी आणि दोन वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे

या बंधाऱ्यात माजलगाव उजव्या कालव्यातलं पाटाचं पाणी आलं आहे बंधाऱ्यात साठलेलं पाणी पाहन शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होतांना दिसत आहे

यामुळं आंबा द्राक्षं तसंच पपईच्या फळबागांसह ज्वारी गहू हरभरा या पीकांचं न्कसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे बीड जिल्ह्यात काही ठिकाणी रिमझीम पाऊस झाला आष्टी तालुक्यात टाकळी आमिया भागात वादळी वाऱ्यासह तासभर जोरदार गारांचा पाऊस झाला हिंगोली जिल्ह्यात कळमनुरीमध्ये रिमझिम पाऊस तर रात्री उशिरा सातारा शहरातही पाऊस पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे राज्यात येत्या पाच दिवसात मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे